या चर्येनंतर अनेक करारांवर सह्या होण्याची अपेक्षा आहे त्यापूर्वी मिंट यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं मिंट यांनी महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळाला भेट दिली आणि गांधीजींना आदरांजली वाहिली परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली मिंट यांच्यासोबत म्यानमारच्या फर्स्ट लेडी दाव चो चो देखील भारताच्या भेटीवर आल्या आहेत म्यानमारच्या राष्ट्रपतींची आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा होणार आहे भारत आणि म्यानमार यांच्यात सांस्कृतिक भाषिक आणि वांशिक संबंध आहेत

दिल्ली हिंसाचाराबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगानं केलेलं वक्तव्य चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं भारतानं म्हटलं आहे दिल्लीतल्या घटनेबाबत या आयोगाची तसंच काही व्यक्तींची शेरेबाजी या प्रश्नाला राजकीय स्वरूप देणारी वाटते असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं हिंसाचार रोखण्यासाठी तसंच विक्वास आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या यंत्रणा काम करत आहेत असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहिररित्या शांतता आणि बंधुभावाचं आवाहन केलं आहे अशा नाजूक वेळी बेजबाबदार वक्तव्य कुणी करू नयेत असं रविश कुमार म्हणाले हिंसाचार्यस्त ईशान्य दिल्लीतली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे

जमावाकडून होणारा हिंसाचार आणि मॉब लिंयिंग अतिशय घृणास्पद आणि गंभीर गुन्हे आहेत आणि त्याबद्दल कठोर शिक्षा होऊ शकते असा इशारा केंद्रीय गृह मंत्रालयानं जारी केलेल्या सूवनांमध्ये दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीचा आढावा घेतला या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिस आणि इतर संस्था प्रयत्न करत आहेत असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं शांतता आणि एकात्मता हा देशाचा आत्मा असून सर्वांनी सदक्ष मंधुभावाचं आणि शांततेचं वातावरण कायम ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हिंसाचार झालेल्या मौजपूरला भेट दिली आणि तिथल्या स्थानिकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तिथल्या स्थितीची आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली हिंसाचार झालेल्या भागात सुरक्षा दलं पुरेशा प्रमाणात तत्तित असल्याची आणि काल कोणतीही अनुषित घटना घडली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम एस रंधावा यांनी वार्ताहरांना दिली

दिल्ली हिंसाचाराबाबतच्या याचिकेची सुनावणी करणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या बदलीवरुन काँप्रेसनं काल केलेले आरोप सरकारनं आज फेटाळून लावले मुरलीधर यांची बदली हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग असून सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं दिलेल्या शिफारशींनुसार झाली आहे असं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर म्हटलं आहे याप्रश्री काँप्रेस राजकारण करत असून त्यांचा न्यायव्यवस्थेबद्दलचा हस्व दृष्टीकोन यातून दिसून येतो अशी टीका त्यांनी केली आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी व्यापार संरक्षण आणि सुरक्षा या विषयांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली या प्रदेशात शांतता आणि स्थांतकायम राखण्यासाठी सार्वभौमत्व प्रादेशिक एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन यावर पीटर्स यांनी भर दिला

विन्स्टन पीटर्स आज पर्यावरण वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार आहेत मध्यम उद्योगांना बदलत्या व्याजदरानं दिली जाणारी सर्व कर्जं एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिले आहेत हे निर्देश येत्या एक एप्रिलपासून लागू होतील असं याबाबत रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे

बँक ग्राहकांच्या सोयीकरता स्मार्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ईज श्री पॉडि झीरो प्रणालीचा प्रारंभ केंद्रीय अर्थनंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केला यावेळी बोलताना बँकांच्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी कठोर पावलं उचलण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला

या जहाजावरच्या भारतीयांना परत आणण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल परराष्ट्रमंत्री डॉ

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं चित्तथरारक लढतीत न्यूझीलंडचा चार धावांनी पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्यानं अपेक्षित धावगती आवाक्याबाहेर गेली न्यूझीलंडच्या एमेली केरनं शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी करून चुरस निर्माण केली मात्र शिखा पांडेनं अखेरच्या षटकात संयमी गोलंदाजी करत तिच्या फटकेबाजी आवर घातला आणि सामना हातातून निसटू दिला नाही

जलतरण स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या साध्वी धुरीनं पाच सुवर्णपदकं पटकावली